फेंच ओपन टर्जिस स्पर्धेत राफेल नदालनं जिंकल अंजिक्य पद आंध्र प्रदर्धीच्या विकासात केंद्र संपूर्ण सहकार्य दक्षि असं आक्षासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आह तिरुपती ड्ड काल एका सभर्म त बोलत होत आंध्र प्रदशीत विकासाच्या अनक्त शक्यता आहस्त त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं राज्याला कक्रिा उंचीवर नप्रियासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावछी कले भाजपला आंध्र प्रदर्शकिंवा तामिळनाडूत यश मिळालं नाही तरी या राज्यातल्या जनतछा भल्यासाठी राज्यसरकारला सहकार्य करण्याबाबत भाजप पूर्ण प्रयत्नशील राहील असंही तखावछी म्हणालाआपण निवडणूका जिंकण्यासाठी नाही तर जनतघ्या भल्यासाठी राजकारणात आल्याचं त्यांनी सांगितलं भाजप कार्यकर्तेही राष्ट्र निर्माणासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी नमूद कलि श्रीलंका आणि मालदिवच्या दौ यानंतर तिरुपतीला आलख्खा प्रधानमंत्र्यांनी वैंकटघरे मंदिरात पूजा कली श्रीलंकल प्रधानमंत्र्यांनी श्रीलंक्खिरोष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसम्री यांच्या सोबत चर्चा क्ली दोन्ही नस्त्रांनी दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न तसंच हिंद महासागर क्षम्रात सुरक्षा आणि आर्थिक विकास या मुद्यावर चर्चा क्ली दोन्ही दक्तीमधलआर्थिक आणि लष्करी सहकार्य वाढवण्यावर मोदी यांनी यावछी भर दिला

या चर्च वर इंटर संडच्छा दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता कोलंबोतल्या भारतीययांची प्रधानमंत्र्यांनी भट्ट घरतली आणि दक्षीची प्रतिमा उजळवल्याबद्दल त्यांची स्तुती क्ली प्रत्यक्त दक्षीन आत्मनिर्भरता विकास आणि समृद्दी साधावी अशी भारताची मनिषा असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी मालदिवमध कलि यासाठी भारत मालदिवला पूर्ण सहकार्य करलीअसं त्यांनी मजलीस म्हणजघ्तीमालदिवी संसदली संबोधित करताना सांगितलं

फसिबुक गुगल नर्दीफिल्क्स यांचं अस्तित्वाच्या स्वरुपामुळतियांच्या नफ्यावर कर लादणं शक्य नाही

डी एस कापल्यानंतर या कंपन्यावर कर निश्चित कला जाईल अशी माहिती या बैठकीत त्यांनी दिली

सार्वजनिक निवडणुकानंतरही पश्चिम बंगालमध हिंसाचार सुरुचं असल्याबद्दल केंद्र सरकारनं चिंता व्यक्त कली आह राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबद्दल केंद्रानं पश्चिम बंगाल सरकारला सूचना दिल्या आहत्त हिंसाचार रोखण्यासाठी योग्य ती पावलं राज्य सरकारनउचलावी असं केंद्रानं सांगितल्याचं सरकारी सुत्रांकडून समजतं

हर्षवर्धन यांनी म्हटलं आह ज़संच निपाह विषाणु ग्रस्त रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं

जम्मू काश्मीरच्या लाचलुचपत प्रतिबधक विभागानं काल सलग दुस या दिवशी जम्मू काश्मीर बँक्छ्या श्रीनगर खेल्या मुख्यालयात धाड टाकली

एफ एम गोल्ड वाहिनी तसंच त्याच फ्रीक्वस्सी तेर वाहिन्यावर रात्री साडविऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल

मान्सुनचा केरळात प्रवेश होऊनही देशाघ्या अनेक भागातली उष्णतेची लाट सौम्य झालेली नाही उत्तर तसंव मध्य भारतात उष्णतेचं प्रमाण वाढतं असून अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहेत

हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावूनही तापमानात फारसा फरक पडला नाही उष्णतेची लाट आठवडाभर टिकेल तसंच पंजाब हरयाणा उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस तापमान कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

दक्षिण आफ्रिका आणि वस्टि डिज यांच्यामध आज साऊथ हस्टिन ि सिमना रंगरीयासामन्याचं थर्ट प्रसारण हिंदी आणि िजीत आकाशवाणीच्या डी टी एच हिंदी आणि अन्य वाहिन्यांवर ऐकता यईलि ऑस्ट्रिखियाच्या डॉमिनिक थिम ला सलग दुसऱ्या वर्षी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत हरवून स्पेनच्या राफेल नदालनं पॅरिस इथं झालेली फ्रेंच खुली टेनीस स्पर्धा जिंकली आहे